गोवारी समाज हा आदिवासीच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला शिक्षण आणि नोक यांमध्ये गोवारी समाजाला या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे गोवारी समाज राज्य सरकारनं विशेष मागास प्रवर्गात तर केंद्रसरकारनं इतर मागास प्रवर्गात समाविष्ट केलेला होता

आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यावरून संध्याकाळी सात वाजता हिंदी भाषेतलं हे भाषण प्रसारित होणार असून त्यापाठोपाठ त्याच्या इंग्रजी अनुवादाचंही प्रसारण होणार आहे

तर द्रदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीपाठोपाठ प्रादेशिक भाषांमधलं अनुवादित भाषण संबंधित प्रादेशिक वाहिन्यांवरून प्रसारित केलं जाईल संध्याकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र रात्री साडे नऊ वाजता प्रसारित होईल

आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ इथं होणार आहे

विदर्भ साहित्य संघाची यवतमाळ शाखा डॉक्टर वि

कोलते संशोधन केंद्र आणि वाचनालय संयुक्तपणानं संमेलन आयोजित करणार आहे

दहावी किंवा बारावीच्या फेरपरीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली आहे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली

जुलैमध्ये झालेल्या फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल अद्याप जाहीर झालेला नसल्यानं व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता आला नसता यासंदर्भात राज्यशासनानं सर्वोच्च न्यायालयाकडे मुदत वाढीची परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती

देशातल्या राहण्यायोग्य उत्तम शहरांच्या मानांकनात पुणे शहर अव्वल ठरलं असून नवी मुंबई दुस या तर मुंबई तिस या क्रमांकावर आहे

खाद्य पदार्थ विशेषतः फळं आणि भाज्या स्वस्त झाल्यामुळे ही घट झाली आहे

घाऊक तसंच किरकोळ महागाई निर्देशांक खाली आल्यामुळे बाजार वधारण्यास मदत झाल्याचं जाणकारांचं मत आहे उद्या स्वातंत्र्यदिनाप्रीत्यर्थ शेअर बाजार बंद राहील असं सूत्रांनी सांगितलं आहे

या चोरीनंतर बँकेनं कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात हा तोटा पोहचू दिलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं व्हिसा आणि रूपे कार्ड कंपन्यांनी या गैरव्यवहाराची माहिती दिली असून पुण्यातल्या चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला आहे खबरदारीचा उपाय म्हणून बँकेने सध्या सर्व सर्व्हर्स आणि नेटबँकिंग सुविधा बंद ठेवली आहे ठाण्यामधल्या अनधिकृत द्रध्वनी केंद्रावर छापा टाकुन मुंब्रा पोलिसांनी आज पहाट तिघांना अटक केली शहजाद शेख शकील शेख आणि मोहंमद खान अशी त्यांची नावं आहेत फरारी झालेल्या वसीलउल्ला खान या आरोपीच्या घरातून एक पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसं पोलिसांनी हस्तगत केली

सध्या सोलापुर जिल्ह्यात कुत्रिम पाऊस पाडण्याच्या हालचाली सुरु झाल्या असल्याच्या चर्चेला उधाण आले होते या पार्श्वभूमीवर भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था तथा पुथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार या संस्थेच्या तज्ञमंडळीची नुकती बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली यावेळी सोलापूर जिल्ह्यात सुरु असलेले काम कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी नाही तर त्याच्या अभ्यास करण्यासाठी सुरू करण्याची आलेली चाचणी असल्याचा खुलासा संस्थेच्या प्रकल्प अधिकारी तारा प्रभाकर यांनी केला भारतीय रेल्वेच्या ताफ्यात पृढच्या वर्षभरामध्ये नवीन अंत्योदय उदय आणि तेजस गाड़्या दाखल होणार आहेत रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार प्रत्येकी दोन नवीन उदय आणि तेजस गाड्या तसंच एक अंत्योदय एक्सप्रेस विविध मार्गांवर धावणार आहेत

येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात ब याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे किनारपट्टीलगतच्या भागात जोरदार पावसामुळे समुद्र खवळण्याची शक्यता असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे